जम्मू काश्मीरमधे चॉपर अपघातात शहीद झालेले स्क्वाडून लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर लष्करी त्रमामात अंत्यसंस्कार पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या प्रतिक्षेत अनेक भारतीय नागरिक पंजाबमधे अमृतसर खेल्या अटारी सीमेजवळ जमा झाले आहेत अभिनंदन यांची आज सुटका होणार असली तरी सुरक्षेच्या कारणामुळे सरकारनं सुटकेची वेळ जाहीर केलेली नाही राजनैतिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनदन यांना लाहोर जवळ वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाईल अभिनंदन यांना आणण्यासाठी त्यांचे आईवडील अमृतसर ॐ आले आहेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अझर पाकिस्तानात असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी दिली आहे मात्र मसुद आजारी असून त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले तरचं पाकिस्तान सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करु शकेल असं कुरेशी यांनी म्हटलं आहे भारताचे वैमानिक यांची सुटका सद्भवनेचं प्रतिक म्हणून केली जात आहे आणि तणाव दूर करण्याच्या दिशेनं हे पाकिस्तानचं पाऊल असल्याचं लक्षात घेतलं पाहिजे असं ते म्हणाले पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय आणि वित्त् पुरवठा मिळू न देण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिलेलं वचन पाळावं अशी तंबी अमेरिकेनं पुन्हा एकदा दिली आहे पाकिस्तानच्या ताब्यातून भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला सोडून देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये कमलकोटे भागात आज पाकिस्तानी दलानीं शख्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानी दलांनी भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला

त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे भारतीय दलांनीही या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं जम्मू कश्मीरमधे कुपवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले कुपवाङ्याच्या बाबागुंड भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोध मोहीम सुरु केली होती ही मोहिम सुरु असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरच्या जमाते उलामी या संघटनेवर सरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे काल प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

चौकशी दरम्यान या संघटनेचा संबंध दहशतवाद्यांशी असल्याचं लक्षात आल्यानंतर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत जमाते उलामी वर बंदी घालण्यात आली आहे जम्मू कशमीरबाबतच्या घटना दुरुस्ती आदेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती अध्यादेशालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे त्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकाप्रमाणेच आतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल असं जेटली म्हणाले आग्रा आणि कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाना मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

मध्य प्रदेशात भोपाळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका विशेष न्यायालयानं स्टूडंट्स उलामिक मूव्हमेंट ऑफ डिया अर्थात सिमी या अतिरेकी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे न्यायमूर्ती गिरीश दिक्षित यांनी काल या पाचजणांना बेकायदेशीर रीत्या स्फोटकं जवळ ठेवण्याच्या आरोपावरुन शिक्षा सुनावली

पाच जणांना पुराव्याअभावी सोडून दिलं गेलं तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी ावे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा प्रारंभ करणार आहेत तसंच ते एका रस्ते सुरक्षा उद्यानाचं आणि परिवहन संग्रहालयाचं देखील उद्दाटन करणार आहेत यावेळी ते एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील

या प्रकल्पांमुळे प्रदूषणात घट जलद आणि सुरक्षित प्रवास वेळेची आणि ब्रेनाची बचत असे फायदे या भागातल्या लोकांना होणार आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई के पलानीस्वामी उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम केंद्रीय मंत्री पी राधाकृष्णन आणि विर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आंध्रप्रदेशात विशाखापड्टणमला जाणार आहेत तिथं रेल्वेमैदानावर आयोजित प्रजा चैतन्य सभेला ते संबोधित करणार आहेत त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे

हे छापासत्र मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरु असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका यांनी दिली

गेल्या महिन्यात सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रकरणी चंदा कोचर त्यांचे पती दीपक वेणूगोपाल धूत आणि विरांविरोधात फोजदारी गुन्हा दाखल केला होता

कारखानदारी क्षेत्रातल्या मंदीचा परिणाम ित्तर आशियायी अर्थव्यवस्था आणि उभरत्या बाजारपेठांच्या तुलनेत भारतात कमी दिसून आला आणि दोन वर्षात वाढीत सातत्य दिसत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतानं पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे असं भाजपाअध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे

सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देणा यांना भारताच्या हवाई हल्ल्यानंतर कळून चुकलं आहे की भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळणार असं ते म्हणाले पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचं उघड झालं आहे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवा होता असं सांगून ते म्हणाले की संबंध कोणत्या दिशेनं जातील ते आता पाकिस्ताननं ठरवायचं आहे असंही ते म्हणाले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी काल दूरध्वनीवरुन चर्चा केली पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत पुतीन यांनी शोक व्यक्त केला दहशतवादाविरुद्वच्या लढाईत रशियाची जनता भारतीय जनतेसोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांपासून आपलं रक्षण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रशियानं दिलेल्या भक्कम पाठबळाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे आभार मानले गोदावरी नदीचं अतिरिक्त पाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या त्रेर राज्यात वळवण्याचं केंद्र सरकारचं स्वप्न लवकरच पूर्णत्वाला येऊ शकतं असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानी स्वामी यांनी म्हटलं आहे ते आज तिरुपूर इं अतिकाडवू अविनाशी जलसंधारण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी चॉपर अपघातात शहीद झालेले स्क्वाडून लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज दुपारी नाशिक क्वें गोदावरी नदीच्या काठावर लष्करी बेमामात अंत्यसंस्कार झाले आज सकाळी हवाई दलाच्या जवानांनी निनाद यांचं पार्थिव डीजीपी नगर बेल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं तिथं त्यांचे कुटुंबीय नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन महापौर रंजना भानसी आणि नाशिकमधल्या हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं